आयोगानं आपल्या विशेष अधिकारांचा वापर करुन प्रथमच असा निर्णय घेतला या हिंसाचारासंदर्भात गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त महासंचालक राजीव कुमार यांना पदमुक्त करुन आजच दिल्लीमध्ये हजर होण्यास सांगितलं आहे तर राज्याचे प्रधान गृह सचिव अत्री भट्टाचार्य यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याबद्दल त्यांना पदावरुन काढून टाकलं आहे आपल्या पदफेरीदरम्यान तृणमूलघ्या कार्यकर्त्यांनीच हिंसा घडवली असा आरोप अमित शाह यांनी केला आहे तर प्रचार लवकर समाप्त केल्याबद्दल ममता बॅनर्जी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

राज्याघ्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून या मतमोजणीसाठीचं प्रशिक्षण देण्यासाठी गोरेगाव इथं आज प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

मात्र मान्सूनचं आगमन लांबणीवर गेलं तरी त्याचा पाऊसमानावर परिणाम होणार नाही असं हवामान विभागानं म्हटलं आहे

दुष्काळ निवारण उपाय योजना उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल ही माहिती दिली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या आठवडाभरात लोक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली राज्यातील टंचाई परिस्थिती पाहता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी करणारं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुख्यमंत्र्याना दिलं पवार यांनी दुष्काळी भागांचा दौरा केल्यानंतर काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली टचाई निवारणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पवार यांना सांगितलं

विविध संघटना आणि संस्थांनी हे पशुखाद्य रवाना केलं आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

या जनावरांसाठी शासन चारा आणि पाण्याची सोय करत असलं तरी या ठिकाणी आणखी चाऱ्याची आवश्यकता आहे ही गरज ओळखून सांगलीतल्या विविध संघटनांनी एकत्र येऊन दहा हजार किलो पशुखाद्य चारा छावण्यांमध्ये पाठवलं आहे आटपाडी तालुक्यातल्या तडवळे आणि आवळाई इथं पशुखाद्याचा पाच टनाचा प्रत्येकी एक ट्रक रवाना करण्यात आला आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहन शिवाजी कांबळे यांच्यासह दिपा भंडारे प्णे

त्यामुळे जलसंपदामधील वरिष्ठ अधिकाऱ्यानं पालिका आयुक्त सौरभ राव यांना अधिक पाणी घेऊ नये अशा सुघना दूरध्वनीवरून दिल्या आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

उन्हाळ्यामध्ये पृणे शहराची गरज वीस टक्क्यांनी वाढते सध्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्यामुळं पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता आहे महापालिकेनं पाण्याचा वापर कमी केला नाही तर जून आणि जूलै महिन्यामध्ये निर्माण होणाऱ्या टंचाईला महापालिका जबाबदार असेल असा निर्वाणीचा इशारा पाटबंधारे विभागाकडून यापुर्वीच देण्यात आला आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

चिपळूण तालुक्यातल्या सर्वाधिक साडेतीन हजार लोकांचा त्यात समावेश आहे

पाणी टंचाई पालघर पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड जव्हार मोखाडा तलासरी तालुक्यात पाणी टंचाईनं उग्र रूप धारण केलं असून त्यावर मात करण्यासाठी काही सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत

प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे दष्काळ अकोला पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हा प्रशासनान युद्ध पातळीवर नियोजन करावं असा आदेश संपर्क मंत्री डॉ रणजीत पाटील यांनी काल अकोला इथं आढावा बैठकीत दिला जल आणि मृद संवर्धनाच्या कामामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या यंदा घटल्याचा दावा त्यांनी यावेळी केला

दष्काळ पाहणी वाशीम जलय्क्त शिवारचं अपयश झाकण्यासाठी शेतकरी आणि त्याच्या पशुधनाच्या समस्यांकडं राज्यशासन दूर्लक्ष करत आहे अशी टीका आमदार विजय वडेट्टीवार यांनी वाशिम इथं काल पत्रकार परिषदेत केली जिल्ह्यातील दृष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर ते काल पत्रकारांसोबत बोलत होते दरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात प्रत्येकी एका महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दृष्काळ जाहीर करण्यात आला असून दुष्काळाची झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी दिला जात आहे

टी अथवा आर

बीटी या नावाने परिचित असलेली अनधिकृत बीटी बियाणं शेतकर्यांनी वापरू नये असं आवाहन धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केलं आहे बंदी असलेल्या या बियाण्यांची साठवणूक अथवा विक्री केल्यास पाच वर्षांची शिक्षा तसंच एक लाख रुपये दंड होऊ शकतो हे बियाणे ग्लायफोसेट या तणनाशकाला प्रतिकारक्षम असल्यानं शेतकरी याकडं आकर्षित होत असल्याचं दिसुन येत आहे या बियाणाचे दीर्घकालीन दष्परिणाम दिसुन आले आहेत ग्लायफोसेट तणनाशकाचा अधिक वापर केल्यास जैवविविधतेला बाधा येत असून जर्मान आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे

दिवसभर केंद्रामध्ये श्रोत्यांचा स्नेहमेळावा रंगला होता वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला केशवराव भोसले नाट्यगृहात मान्यवर कलाकारांची संगीत मैफल झाली

विदर्भ आणि मराठवाङ्यातील सर्वच जिल्ह्यात पारा चाळीशीच्या पुढेच आहे

मध्य महाराष्ट्रातील मालेगांव सोलापूर आणि जळगांव इथं पारा चाळीसच्या वर आहे इतर जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बरी आहे